भारताच्या सार्वभौमत्वाला दिलेल्या आव्हानाला चोख उत्तर दिलं जाईल पंतप्रधानांचा स्पष्ट इशारा

ज्ञानाला नैतिकतेचे अधिष्ठान हवे मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

देशातून मॉन्सूननं अखेर निरोप घेतला आझाद हिंद सेना भारताच्या सार्वभौमत्वाला कोणी आव्हान दिलं तर भारताचं सुरक्ष दल त्याला चोख प्रत्युत्तर देईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झालं तसंच नेताजींच्या चरित्राच्या स्मूती फलकाचं अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आलं

पोलीस स्मूतीदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारक आणि पोलीस संग्रहालय राष्ट्राला समर्पित केलं राष्ट्रात अशांतता पसरवण्यासारख्या प्रकाराला पोलीस दलामुळे लगाम बसत आहे असं ते म्हणाले आपत्ती निवारणात योगदान देणाऱ्या पोलीस आणि निमलष्करी दलातील जवानांसाठी नेताजी सुभाष चंद्र बोस या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली ते म्हणाले

राज्यातील विविध ठिकाणच्या जिल्हा मुख्यालयातही शहीद पोलीसांना मानवंदना देण्यात आली

श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाच्या द्वितीय पदवीदान समारंभात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले माहिती आणि ज्ञान हेच आजच्या युगातील मोठे भांडवल असून विश्वासार्हता जपत नैतिकतेचे अधिष्ठान असलेले ज्ञानच महत्त्वपूर्ण ठरणार आहे केवळ साक्षरता महत्त्वाची नसून कौशल्याधारित ज्ञान आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित इखोचे शास्त्रज्ञ पद्मश्री डों नागराजन वेदाचलम आणि इतर मान्यवर या समारंभाला उपस्थित होते राष्ट्रपती नाशिक जैन धर्मियांचे प्रसिद्ध तीर्यक्षेत्र असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील मांगीतुंगी इथं आज होणाऱ्या विश्वशांती अहिंसा संमेलनाचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील या बेळी सर्वोच्च दिगंबर जैन प्रतिमा ग्रंथाचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येईल तसेच भगवान ऋषभ आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे भगवान ऋषभ देव यांच्या अहिंसात्मक सिद्धांतांच्या प्रचार आणि प्रसारासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून पंधरा हजारहून अधिक भक्त इथं दाखल झाले आहेत दरम्यान राष्ट्रपती उद्या पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत

नड्डा आय़्ष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत महिन्याभराच्या आत देशातील रुग्णालयात गंभीर आजारासाठी जवळपास एक लाख रुगाणांनी वैद्यकीय लाभ घेतला आहे अशी माहिती आरोग्य मंत्री जे

नड्डा यांनी काल ट्विटरच्या माध्यमातून दिली

दक्षिण काश्मीरमध्ये सध्या सुरक्षा दलाकडून शोधमोहिम सुरु असून प्रत्यक्ष ताबारेषेजवळील कुलगाममध्ये अतिरेकी असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाने कारवाई केली इंधन दर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल सलग चौथ्या दिवशी घसरण झाली

गेल्या विधानसभा निवडण्कीत दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले त्यावेळी दोन्ही पक्षांची ताकद पुरेशी स्पष्ट झाली असून त्याआधारेच यावेळी लोकसभेसाठी जागावाटप व्हायला हवं अशी आपली भूमिका असल्याचं ते म्हणाले राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाबरोबर सन्मानजनक आघाडी व्हावी यादृष्टीनंच कौंग्रेस चे प्रामाणिक प्रयत्न राहतील असं त्यांनी अखेरीस स्पष्ट केलं तत्पूर्वी तळवडे इथं आयोजित काँग्रेस कार्यकर्त्याच्या संवाद प्रशिक्षण शिबिरात बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळेच देशात गंभीर आर्थिक संकट निर्माण झाल्याचं चव्हाण म्हणाले राम मंदिराच्या मुद्द्यावर मोदी सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी असं ते म्हणाले उद्धव ठाकरे अहमदनगर राज्यातल्या शेतकरी कर्जमाफी योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा घणाघाती आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे ते काल अहमदनगर इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते ठाकरे यांनी काल अहमदनगर आणि शिर्डी मध्ये सभा घेतल्या यावेळी बोलताना त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला राम मंदिरासाठी किती दिवस बाट पाहायची असा प्रश्न उपस्थित करत भाजपानं खोट बोलून सत्ता मिळवली असा आरोप त्यांनी केला दरम्यान अहमदनगरमध्ये महापालिकेची अमृत योजना आणि सावेडी भुयारी गटार योजना प्रकल्पाचा ई शुभारंभही ठाकरे यांच्या हस्ते झाला

शिवसेनेनं आयोजित केलेल्या सरपंच परिषदेत ते बोलत होते ग्राम पंचायती ग्राम विकासाचा केंद्र बिंदू आहे त्यामुळे त्या राजकारणाचा आखाडा होऊ देऊ नका असा सल्ला यावेळी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला वाशिम वाशिम जिल्ह्यात कारंजा आणि रिसोड तालुका वगळता उर्वरित चार तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्यानं जिल्ह्यातील लघ् प्रकल्पात समाधानकारक पाणी आहे त्यासुळे बह्रतांश शेतकरी रब्बी हंगामासाठी गव्हाचं पिक घेण्याच्या मनस्थितीत होते मात्र सध्या सुरू असलेल्या भारनियमनामुळे आता शेतकरी हरभरा पिकाकडे वळला आहे

त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं

विव्हान ओसवाल अनन्या नामदे विधिका परमार आणि मुग्धा वाव्हळ यांची संघात निवड झाली आहे तसेच पुण्यातील जितेंद्र खासनीस यांची संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे हवामान देशातून परतीच्या मान्सूनने आता निरोप घेतला असून तापमानात वाढ होत असल्याचे दिसत आहे

येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार असून तापमानात बाढ होण्याची शक्यता हबामान खात्यानं वर्तवली आहे कोकणात अगदी तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे